गेले काही दिवस नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कालही कायम राहिली

राज्यात काल कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूतही मोठी घट दिसून आली

काल एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला

यामुळे कोविड साथरोगाच्या विपरीत परिणांमामधून देशाची अर्थव्यवस्था बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे असं बंदर व्यवस्थापनाने म्हटलं आहे मालवाहतूक अधिक सुरळीत आणि कमी मनुष्यबळात होण्यासाठी केलेल्या अनेक उपाययोजनांचाही अनुकूल परिणाम होत असल्याचं बंदर प्रशासनानं म्हटलं आहे

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत याबाबतच्या मार्गदर्शक नियमांची माहिती दिली

चित्रपट सुरु होण्याआधी तसंच मध्यंतरात कोविड जागरुकतेसंबंधी मिनिटभराची ध्वनिचित्रफीत दाखवण्याची सूचनाही चित्रपटगृह चालकांना केली आहे एकच पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्ये जास्तीच्या तिकीट खिडक्या ठेवायला सांगितलं आहे चित्रपटगृहातली हवा खेळती राहील याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यात केली आहे

त्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना केंद्र सरकारनं जारी केल्या आहेत यानुसार शाळांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात शाळेतल्या शैक्षणिक तसंच संबंधित उपक्रमासांसाठी पर्यायी दिनदर्शिका तयार करावी असं सुचवलं आहे याशिवाय विद्यार्थ्यांनी पुन्हा नियमितपणे शाळेत यावं यासाठी प्रयत्न करायलाही सुचवलं आहे वर्ग शिक्षणासाठी माहितीतंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यादृष्टीनं शिक्षकांनी आपली कौशल्य विकसित करावित असंही या मार्गदर्शक सुचनांमधे म्हटलं आहे शिकवताना तसंच शाळेच्या व्यवहारांमधे परस्परांपासून सुरक्षित अंतर राखलं जाईल यादृष्टीनं उपाययोजना कराव्यात असं यात सुचवलं आहे त्या त्या राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी जारी केलेल्या नियमांच्या आधारे शाळांनी कोरोना संसर्गापासून बचावाच्यादृष्टीनं स्वतःची मानक कार्यप्रणाली विकसित करावी असंही या सूचनांमधे म्हटलं आहे तंत्रज्ञानाने आपल्या कार्यस्थळांचे परिवर्तन घडवून आणले आहे आणि कनेक्टीव्हीटी सुधारली आहे सामाजिक उत्तरदायित्व आणि एआय यांच्या विलिनीकरणामुळे एआय मानवी स्पर्शाने समृद्ध होईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीते

कोरोना संसर्गाच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालय नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार गरम पाण्यासोबतच दररोज हळद घातलेलं दूध प्यावं तसंच अश्वगंधा आणि गिलोयचं सेवन करावं असं आयुष मंत्रालयानं सुचवलं आहे यासोबतच दररोज किमान अध्यातासाठी योगाभ्यास प्राणायाम आणि साधना करणं उपयोगाचं ठरेल असंही मंत्रालयानं सुचवलं आहे चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत चा खून झाला नसून त्यानं आत्महत्या केल्याचं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अहवालातून सिद्ध झाल्यानं आता राज्य सरकारची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली

ज्या राजकीय पक्षांनी सरकारवर आरोप केले होते त्यांनी माफी न मागितल्यास महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही असं ते म्हणाले फडणवीस आता राज्य सरकारवर टीका करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार करणार का असा सवालही त्यांनी यावेळी केला या प्रकरणाचा तपास सध्या सी बी आय करत आहे अभिनेता सूशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सामाजिक संपर्क माध्यमांवरून अपप्रचार मोहीम चालवणाऱ्यांचा सायबर पोलीस तपास करत आहेत असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी सांगितलं समाज माध्यमांवरच्या या खोट्या प्रचार मोहिमेमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली असून पोलिसांचं मनोधैर्य खच्ची झाल्याचं परमबीरसिंह यांनी सांगितलं या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते मात्र नंतर सीबीआयमं तपासाची सूतं हाती घेतली एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अहवालानं या प्रकरणात हत्येची शक्यता फेटाळून लावली आहे दिवंगत अभिनेत सुशांत सिंग यांच्या बहिणी श्वेता आणि नितू यांच्या विरुद्ध रिया चक्रवतीच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा यासाठी या दोधींनी मुंबई उच्च न्य्यायालयात धाव घेतली आहे

मुंबई महानगर पालिका स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे यशवंत जाधव पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले तर मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँप्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या संध्या दोशी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आज राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार जाहीर करणार आहेत उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं उद्योगांना ओळख आणि प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराची सुरूवात केली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

पाच लाख रूपयांचा हा पुरस्कार आहे उत्तर प्रदेशात हाथरस इथं एका दलित महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबतचा खटला सी बी आय कडे सोपवण्याची विनंती उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात केली आहे या संबंधी केंद्राकडेही विनंती केल्याचं उत्तर प्रदेश सरकारनं न्यायालयाला सांगितलं सी बी आय सारख्या केंद्रीय संस्थे कडे हा तपास सोपवल्यानं तो अधिक निःपक्षपाती होईल आणि कोणाही समाजकंटकांना या घटनेबद्दल खोटी माहिती पसरवता येणार नाही असं सरकारने म्हटलं आहे पीडित दलित महिलेच्या पोस्ट मॉर्टेम अहवालात बलात्काराचा पुरावा सापडला नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्गवू नये म्हणून पीडितेच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले असंही आज उत्तर प्रदेश सरकारनं न्यायालयाला सांगितलं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर असभ्य भाषेत टीका करणारे संदेश सध्या समाज माध्यमातून फिरत असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर दोन एफ आय आर दाखल केले आहेतयासाठी अनेक खोटी फेसबुक